प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हरयानामधे क्रुक्षेत्र िं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत ते झाज्जर जिल्ह्यात भडसा केली राष्ट्रीय कर्करोग संस्था देशाला अर्पण करतील झाज्जर एम्सच्या परसिरात ही अत्याधुनिक कर्करोग शुश्रृषा आणि संशोधन संस्था उभारली आहे फरिदाबाद श्रिल्या कामगार राज्य विमा महामंडळाच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे पंचकुला धिं उभारल्या जाणा या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेची पायाभरणी ते करतील कुरुक्षेत्र इं श्रीकृष्ण आयुष विद्यापिठाची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होणार आहे कर्नाल धिं पंडित दीनदयाल उपाध्याय आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि पानिपत क्रिं पानिपत युद्ध संग्रहालयाची पायाभरणी मोदी करतील

कुरुक्षेत्र आयोजित स्वच्छ सुंदर शौचालय प्रदर्शनाला मोदी भेट देणार असून तिथं आयोजित सभेत त्यांचं भाषण होणार आहे

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हॉटेलमधल्या मार्गिकेमध्ये लाकडाचा वापर असल्यामुळे आग जास्त लवकर पसरली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे या दुर्घटनेतल्या जखमींना राम मनोहर लोहिया रुग्णालय आणि विंर दोन रुग्णालयांमध्ये दाखल केलं आहे या दुर्घटनेची दंडाधिका यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्ली सरकारनं दिले आहेत उद्योजक रॉबर्ट वड्रा आणि त्यांच्या आईची आज राजस्थानात जयपूर डें सक्तवसुली संचालनालयात चौकशी सुरु झाली आहे बिकानेर जमीन घोटाळा प्रकरणी ही चौकशी असून सक्तवसुली संचालनालयासमोर हजर होण्याची वड्रा यांची चौथी वेळ आहे गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत मनी लाँड्रिंग प्रकरणात तीन वेळा त्यांची चौकशी झाली होती जयपूर ध्वें सक्तवसुली संचालनालयानं तीन वेळा वड्रा यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं मात्र ते हजर झाले नाहीत बिकानेर जमीन वाटपात कथित घोटाळा झाल्यावरुन बिकानेर तहसीलदारानं राजस्थान पोलिसांकडे तक्रार केली होती त्या संदर्भात पोलिसांनी अनेक एफ आय

शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी सीबीआय कोलकत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची आज सलग चौथ्या दिवशी चौकशी करत आहे शिलाँगमधल्या सीबीआयच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता चौकशी सुरु झाली आहे राफेल विषयी लोकसभेत विस्तृत चर्चा झाली आहे सर्वोच्च न्यायालयानंही आपला निर्णय दिला आहे तरीही काँग्रेस वारवार लोकांची दिशाभूल करत आहे असा आरोप गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत केला लोकसभेतले काँग्रेसचे नेते मल्लीकार्जून खरगे यांनी आज पुन्हा राफेल सौद्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी केली त्यावर राजनाथ सिंग यांनी हे प्रतिपादन केलं उत्तरप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव प्रयागराजला जात असताना लखनौ विमानतळावर त्यांना अडवल्याचा आरोप करत समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी आज राज्यसभेत गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव यांनी या मुद्याकडे अध्यक्षांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यावेळी पक्षाचे विर सदस्य जोरजोरात घोषणा देत होते हा मुद्दा मांडायला अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी परवानगी नाकारली त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यामुळे त्यांनी कामकाज तहकूब केलं माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचं अनावरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं ही प्रतिमा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यात आली आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद आणि विविध पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते वाजपेयी नेहमीच भारतातले श्रेष्ठ राजकारणी म्हणून ओळखले जातात प्रधानमंत्रीपदावर असताना आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी कणखर नेतृत्व दिलं असं राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत वाजपेयी बहुतेक वेळ विरोधी पक्षात होते मात्र तरीही त्यांनी कायम लोकहिताचे प्रश्न मांडले आपल्या विचारसरणीपासून ते कधीही ढळले नाहीत असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले वाजपेयी यांच्या वकृत्वात ताकद होतीच मात्र त्यांच्या मौनातही शक्ती होती असं त्यांनी सांगितलं आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा या मागणीसाठी तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी आज संसदेच्या आवारात निदर्शनं केली आंध्र प्रदेशचं विभाजन आणि विशाखापट्टणममध्ये रेल्वेच्या नव्या विभागाला मंजुरी अशा दोन प्रसंगी केद्रानं आंध्रला विशेष दर्जा देण्याची घोषणा केली होती त्यावर कार्यवाही करावी अशी या खासदारांची मागणी आहे जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात रत्नीपुरा भागात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान शहीद झाले तर एकजण जखमी झाला या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला सुरक्षा दलांच्या संयुक पथकानं या भागाला वेढा घालून शोध मोहीम सुरु केली होती शोध सुरु असतानाच ही चकमक सुरु झाल्याचं संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितलं जम्मू कश्मीरच्या लडाख भागात नवीन महसूल विभाग सुरु करण्याच्या निर्णयानंतर कारगिलच्या नागरिकांच्या भावनांची दखल जम्मू कश्मीरचे राज्यपाल आणि सरकारनं घेतली आहे कारगिल आणि लेह भागातल्या नागरिकांच्या गरजा आणि अपेक्षांबाबत सरकार संवेदनशील आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली संबंधितांशी चर्चा करुन त्यांच्या गरजा समजून घेऊन समिती याबाबतचा अहवाल सादर करेल सर्वांच्या हिताचा विचार करण हे सरकारचं लक्ष आहे त्यामुळे सर्वांनी संयम बाळगावा असं आवाहन सरकारनं केलं आहे असममधे गुवाहाटी क्रं आजपासून वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात झाली

महिला एकेरीत गतविजेती सायना नेहवाल आणि गेल्या वेळची उपविजेती पी व्ही सिंधू यावेळीही प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतील पुरुष एकेरीत गजविजेता एच एस प्रणोय आणि उपविजेता किदंबी श्रीकांत जायबंदी असल्यानं सहभागी होणार नाहीत त्यांच्या अनुपस्थितीत माजी विजेता समीर वर्मा आणि परुपल्ली कश्यप स्पर्धेत रंगत आणतील

अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य मागे घेण्याचा आदेश नसल्याचं अमेरिकेचे काळजीवाहू संरक्षणमंत्री पॅट्रिक शानाहन यांनी स्पष्ट केलं आहे आपल्या पहिल्याच अफगाण दौ यासाठी शानाहन काल अफगाणिस्तानला पोचले त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली अफगाणिस्तान सरकारनं तालिबानशी शांती चचेंत सहभागी व्हावं असं ते म्हणाले त्यांनी अमेरिकी सैनिक आणि सेनाधिकारी तसंच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांची भेट घेतली या भागातल्या सुरक्षिततेत अमेरिकेला रस आहे सेनाधिका यांकडून तिथल्या वस्तूस्थितीचा आढावा घेणं आणि त्यातलं तथ्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोचवणं हा आपल्या दौ याचा उद्देश असल्याचं शानाहन यांनी सांगितलं अल्पसंख्याक शब्दाच्या पुनव्याख्येसाठी मार्गदर्शक तत्वं जारी करण्याबाबत येत्या तीन महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला दिले आहेत भाजपा नेते आणि विधीज्ञ अब्बिनी उपाध्याय यांनी याबाबत न्यायालयात याविका दाखल केली आहे राज्यनिहाय लोकसंख्येनुसार अल्पसंख्याक या संकल्पनेची व्याख्या करावी अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे त्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं काल हे निर्देश दिले

नागरिकत्व कायद्यातल्या सुधारणा विधेयकाचा तपशील ईशान्य भारतातल्या राजकीय नेत्यांना तसंच तिथल्या काही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केला आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात स्पष्ट केलं

जुन्या दिल्ली भागात गेले काही आठवडे आयकर विभागानं वेगवेगळ्या उद्योग भागात छापे टाकले आणि तपासणी केल्यची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली यात हवाला ऑपरेटर्सच्या तीन गटांचा छडा लागला

दुस या एका प्रकरणात एक हजार कोटी रुपयांच्या अधिक किंमतींच्या कंपनी समभागांचे व्यवहार आढळले तर तिस या प्रकरणात छुपी परदेशी बँकखाती तसंच निर्यातीसाठी खोट्या जीएसटी बिलांची माहिती मिळाली या बोगस निर्यातीच्या व्यवहाराची किंमत पंधराशे कोटी रुपयांहून अधिक आहे